यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवर लिटरमागे एक रुपयाचा अतिरीक्त कर आकारण्याचा निर्णय प्रस्तावित आहे याशिवाय बांधकाम क्षेत्रातली मंदीची परिस्थिती पाहता मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्के सवलत देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे

राज्यातल्या सर्व शाळांना आदर्श शाळा करण्याचा सरकारचा मानस आहे राज्यातल्या दहावी पास युवक युवतींसाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे

महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर महिला आयोगाचं कार्यालय सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

राज्याच्या विर भागातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी सिडकोतर्फे नवी मुंबईत वाशी क्रिं महाराष्ट्र भवन उभारलं जाणार आहे वरळीतल्या डेअरीच्या जागेवर राज्य सरकारकडून आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र उभारलं जाणार आहे

देशात आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे

रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात ठेवलेल्या रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे हा रुग्ण थायलंड आणि मलेशिया श्रून प्रवास करुन आला होता सर्व परदेशी प्रवाशांची चाचणी विमानतळांवर बंधनकारक करण्यात आली असून यात आणखी नऊ विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे

आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल रात्री दिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सज्जतेचा आढावा घेतला

यासाठी सर्व राज्ये रुग्णालये रेल्वे संरक्षण आणि निमलष्करी दलातले आरोग्य अधिकारी उपस्थित होते

यासंदर्भात कर्मिक आणि प्रशिक्षण विभागानं पत्रक प्रसिद्ध केलं आहे

कोरोना विषाणू संसंगाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी रिझर्व्ह बँक आवश्यक ती सर्व पावलं उचलेल अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिली आहे ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते

कोंबडया अंडी मासे आणि मांसाचे खाद्यपदार्थ सुरक्षित असून यावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्री गिरीराज सिंग यांनी सांगितलं नवी दिल्ली श्विं ते बातमीदारांशी बोलत होते

जनऔषधी दिवसानिमित्त उद्या होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत प्रधानमंत्री भारतीय जनौषधी प्रकल्पातील सात केद्रांशी संवाद साधणार आहेत देशात दरवर्षी सात मार्चला जनौषधी दिवस साजरा करण्यात येतो

येस बँकेमधला ठेवीदारांचा पैसा सुरक्षित असून समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी रिझर्व बँक काम करत आहे अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे

नवी दिल्लीत आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या कर्मचाऱ्यांच्या रोजगार आणि वेतन यावर तसंच ठेवी कर्ज यावर वर्षभर परिणाम होणार नाही असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं

राज्यसभेचं कामकाज गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आलं

स्टेट बँक डियानं येस बँकेत गृंतवणूक करायला तयारी दर्शवली असल्याचं रिझर्व बँकेनं आज म्हटलं आहे

सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी दिल्लीमध्ये सीएए विरोधातल्या आंदोलनात प्रक्षोभक भाषण केल्याच्या दिल्ली पोलिसांच्या आरोपांवर मंदर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया मागवली आहे मंदर यांच्या कथित अवमानकारक वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अवमानना बुधवारी दाखल केली होती स्त्रीयांचा सन्मान करणं आणि त्यांचा आदर करणं तसंच महिलांच्या सामाजिक विकासात असलेल्या अनन्यसाधारण योगदानाची दखल घेणं ही भारताची थोर परंपरा आहे असं राज्यसभा सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे

राज्यसभेच्या निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी झाली आहे